उपमहापौर सुनिता वाडेकर महानगरपालिकेच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष अजय खेडेकर यावेळी उपस्थित होते महात्मा जोतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं आजपासून विचार प्रबोधन पर्व या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे याचं उद्घाटन महापौर उषा ढोरे आणि पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते झालं

माती आणि पाणी परीक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या फिरत्या प्रयोगशाळेचं लोकार्पण उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं याचा उपयोग शेतकऱ्यांना माती आणि पाणी परीक्षणासाठी होणार आहे प्रशासकीय सोयीसाठी महापालिका जिल्हा परिषद नगर परिषद अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाल्या आहेत बऱ्याच वेळा त्यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था एकमेकांच्या मदतीला धावून जात असल्याचं अनोखं चित्र दिसत आहे पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला

प्रशासकीय यंत्रणेतील हा समन्वय कायमस्वरूपी टिकावा अशीच इच्छा या निमित्तानं सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे

महापालिका क्षेत्रातील वाढीव रुग्णालयांना कोव्हीड रुग्णालय घोषित करण्यात येईल तसंच पिंपरी चिंचवड महापालिकेचे नव्याने बांधलेले थेरगाव आकुर्डी रुग्णालय कार्यान्वित करणार आहे शहरातील विविध कारणांमुळे बंद अर्धवट क्षमतेने सुरू असलेल्या रुग्णांलयांना पूर्ण क्षमतेने सुरू केलं जाईल कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारच्या व्रेक दी चेन अंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधांना पिंपरी चिंचवड मधल्या हॉटेल व्यावसायकांनी विरोध करत आंदोलन केलं भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली भोसरीतल्या हवेली हॉटेलच्या समोर हे आंदोलन करण्यात आलं

याला शहरातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध असून या विरोधात व्यापारी वर्गाने विविध ठिकाणी आंदोलन केलं रेमडीसीवरचा काळा बाजार होत असल्याच निदर्शनाला आल्यास याची माहिती पोलिसांना कळवावी असं आवाहन पृण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलं रेमडीसीवर या औषधाचा सध्या तुटवडा असल्याने त्याचा काळा बाजार रोखण्यासाठी पुणे पोलीस विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणं किंवा लक्षणं नसणारे रुग्ण ग्रहविलगीकरणात आहेत

याच्या माध्यमातून नाममात्र श्ल्क आकारून गृह विलगीकरण असलेल्या रुग्णांना योग्य उपचार आणि मार्गदर्शन केलं जाईल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही सोडत काढली जाईल

उद्या दुपार नंतर आकाश अंशत ढगाळ राहील

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत